केंद्रशासनाने मागील वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात बदल केला असून हे सर्वेक्षण वर्षातून एकदा न करता प्रत्येक तीन महिन्यांनी केले जाणार आहे

तिसऱ्या लीगचं सर्वेक्षण सुरू आहे त्यासाठीही पालिकेनं जय्यत तयारी केली असून महापालिका या वर्षी पहिल्या दहा शहरात पुन्हा स्थान मिळविण्याची शक्यता आहे मेट्रोचे डबे पुण्यात दाखल झालेले मेट्रोचे डबे आज पिंपरीच्या संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकात रुळावर ठेवण्यात आले असून त्याची तांत्रिक काम पूर्ण झाल्यावर एका महिन्यात चाचणी सुरू होईल असं महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितलं मेट्रोच्या उद्घाटनप्रसंगी दीक्षित बोलत होते पिंपरीते फुगेवाडी या मार्गावर ही चाचणी घेण्यात येणार आहे तीन महिने ही चाचणी चालेल तसच काही संस्थाच्या माध्यमातून त्याची तपासणी केली जाईल त्यांनी प्रमाण पत्र दिल्यावर मेट्रो प्रवाशांसाठी सज्ज होईल मेट्रो प्रत्यक्षात धावण्यासाठीचा हा शेवटचा टप्पा आहे असं दीक्षित म्हणाले

पुणे जिल्ह्यात घनदाट जंगल म्हणता येईल असा एकही भूभाग नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच झालेल्या राज्य कर निरीक्षक या स्पर्धा परीक्षेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात खुला गट अनुसूचित जाती प्रवर्ग महिला प्रवर्ग आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग अशा चारही प्रवर्गातील पहिला क्रमांक विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे या सर्वांची राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली आहे

त्यात नोबेल पुरस्कार विजेते सर रिचर्ड रॉबर्ट्स आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे माजी अध्यक्ष प्रोफेसर डॉमिनिक टायलडेस्ले यांचा समावेश आहे नेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला

काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस पक्षाकडून थोपटे यांच्या नावाची चर्चा होती थोपटे यांना मंत्रिपद नाकारण्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचाच हात असल्याचा आरोप या समर्थकांनी केला आहे

उद्या दिवसभर आकाश निरभ्र राहील कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही असा वेधशाळेचा अंदाज आहे